न्यायालयाकडून बदल

समजून घ्यावं असं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाचे माजी कृलग्रू डॉ शरद निंबाळकर यांचं नागप्रात आयोजित राज्यस्तरीय काप्स मेळाव्यात प्रतिपादन जालना जिल्ह्यातील मुद्रा योजनेच्या लाभार्थी महिलेचं अन्भव कथन

म्ंबई इथल्या खाजगी रूग्णालयात निधन दिवाळीच्या काळात पर्यावरण प्रक आणि रात्री आठ ते दहा वाजेपर्यंतच फटाके फोडण्यास परवानगी देण्याच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं बदल केला आहे पर्यावरण प्रक फटाके वापरण्याचा आदेश फक्त राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली प्रताच मर्यादित असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं असून बाकी देशभरात सामान्य फटाके फोडता येतील असंही न्यायालयानं सांगितलं आहे फटाके फोडण्याची वेळ तामिळनाडू तसंच प्दुचेरी सारख्या राज्यात बदलून दिली जाईल मात्र दिवसभरात ती दोन तासांपेक्षा अधिक नसेल असं न्यायालयानं नमूद केलं आहे दिवाळीत आपल्या प्रथेप्रमाणे सकाळी फटाके फोडण्याची परवानगी द्यावी अशा आशयाची मागणी तामिळनाडू राज्य सरकारनं एका याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली होती त्यावर न्यायालयानं हे स्पष्ट केलं केंद्रीय वाणिज्य उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री श्री स्रेश प्रभू यांनी महाराष्ट्राचा सागरी किनारा पर्यटनासाठी विशेष आकर्षण केंद्र म्हणून विकसित करणार असल्याचे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्री

जे अल्फोन्स आणि महाराष्ट्राचे म्ख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे सागरी आरामदायी पर्यटन क्षेत्रातील क्रूझ शीप उद्योग समुद्र किनाऱ्यालगतचे रिसॉर्ट मरीन पार्कसु स्क्बा डायव्हिंग आणि मत्स्यालय ही क्षेत्र पर्यटन उद्योगातील वेगाने विकसित होणारा भाग आहेत असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे

छत्तीसगढच्या बस्तर भागातील दंतेवाडा जिल्ह्यातील माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात द्रदर्शन न्यूजचा छायाचित्रकार आणि दोन स्रक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला दूरदर्शनची तीन सदस्यीय चमू दंतेवाडा जिल्ह्याच्या अरणपूर क्षेत्रात निवडणूकीचं वृत्त संकलन करण्यासाठी गेली होती असं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळविलं आहे दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्री कर्नरल राज्यवर्धन राठोड यांनी या हल्ल्याची तीव्र निंदा केली आहे

स्धीर म्नगंटीवार यांनी दिली यासंबंधीचा शासननिर्णय काल निर्गमित करण्यात आला आहे दादासाहेब गवई हे ज्ञानी होते आणि त्यांना सर्वसामान्य माणसाच्या व्यथा वेदनांची जाणीव होती ज्ञान आणि जाणीवा यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात झाला होता त्यांचे स्मारक ज्ञानकेंद्र म्हणून ओळखले जावे असे प्रतिपादन म्ख्यमंत्री श्री

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ परिसारात आज रा

उपाख्य दादासाहेब गवई स्मारक संक्लाचा पायाभरणी समारंभ पार पडला यावेळी गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील आदी उपस्थित होते

फडणवीस म्हणाले दादासाहेब गवईनी बिहारमध्ये राज्यपाल असताना प्राम्ख्याने शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील प्रयोग राबविले त्यांच्या या कार्याची आठवण आजही काढली जाते

बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार उच्चशिक्षीत पिढी तयार होण्यासाठी त्यांनी नागपूर इथं महाविद्यालय स्रू केले त्यांच्या प्रयत्नांम्ळेच तेथे शैक्षणिक क्षेत्रात ग्णात्मक वाढ झाली आहे शिक्षण क्षेत्रासोबतच त्यांनी सामाजिक क्षेत्रात कार्य केले दिक्षाभूमीच्या उभारणीत त्यांनी मोठे योगदान दिले दादासाहेब गवई हे राजकारणापलीकडील व्यक्तिमत्व होते त्यांच्या स्मारकातून प्रेरणा मिळेल त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोचविण्याचे कार्य होईल विद्यापिठाने या स्मारकाची देखभाल करून ते ज्ञानार्जनाचे केंद्र बनवावे असेही मुक्यामंत्र्यांनी यावेळी सांगितले राष्ट्रसंत त्कडोजी महाराज यांचे कार्य अलौकिक आहे राष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती आहे राष्ट्रसंतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करीत आहे असे विचार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुकुंज मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी समारंभाच्या जाहीर कार्यक्रमात ग्रामगीता विचारपीठावरून व्यक्त केले राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून विश्वरूपी दर्शन दिले असे सांगून श्री फडणवीस प्ढे म्हणाले की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा ग्रामगीतेतून घेण्यात आली आहे राष्ट्रसंतांनी ग्रामविकासाचा शाश्वत मंत्र ग्रामगीतेच्या माध्यमातून प्रत्येक राज्यकर्त्याला दिला आमचे एक हजार गावांसाठीचे महाराष्ट्र सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियान ही देखील ग्रामगीतेचीच शिकवण आहे या अभियानाच्या यशस्वितेसाठी प्रेरणा घ्यायला मी इथे आलो आहे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले शेतकऱ्यांनी आता अर्थशास्त्र शिकलं पाहिजे या कापूस मेळाव्याच्या माध्यमात्न दर्जेदार कापसाच्या जाती आणि त्यांच्या उत्पादनाचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी समजावून घ्यावं असं प्रतिपादन अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशम्ख कृषी विद्यापीठाचे माजी क्लग्रू डॉ शरद निंबाळकर यांनी केलं त्यांच्या हस्ते आज नागपूरस्थित केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय एक दिवसीय कापूस मेळाव्याचं उद्घाटन झालं शेतकऱ्यांनी पेरणी करताना योग्य बियाणांचा वापर केला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं कापूस हा विदर्भानं देशाला आणि जगाला दिलेली देण आहे असंही ते यावेळी म्हणाले तर नवी दिल्लीच्या कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ

मायी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बी टी कापसाचं तंत्रज्ञान वापरत असताना शेतकऱ्यांनी काळजी बाळगावी असं सांगितलं कापसाच्या वाढी आणि उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी साम्हिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं शेतकऱ्यांनी आज एकत्र येणं आणि गावपातळीवर शेती करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला याप्रसंगी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या विविध प्रकाशनांचं अनावरण झालं तसंच कापूस मेळाव्याच्या स्मरणिकेचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झालं यामेळाव्यात पाच प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यात वध्याचे माणिकराव कदम धापेवाडा नागपूरचे स्रेश हिवरकर सेल्च्या वैशाली क्बडे वध्याचे दीपक बालपांडे आणि प्रवीण देशम्खांचाही सत्कार करण्यात आला शेतकऱ्याच्या धान्य पिकाला योग्य मोबदला मिळावा यासाठी जिल्हा विपणन संघातर्फे दरवर्षी दिवाळी आधी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र स्रु केले जात असून या वर्षीच्या हंगामात गोंदिया भंडारा जिल्यातील बहतांश आधारभूत धान्य खरेदी केंद्र स्रु झाले असून पालक मंत्री श्री राजक्मार बडोले यांनी धान्य खरेदी केंद्राचे लोकार्पण केले पीकाच्या उत्पन्नाचा अंदाज आणि आढावा काढण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रत्येक महसूल मंडळात पीक कापणी प्रयोग केले जातात निलज बुद्रुक तालुका मोहाडी येथील पारबता अनतराम गाढवे यांच्या शेतात जिल्हाधिकारी श्री शांतनू गोयल यांच्या उपस्थितीत आज पीक कापणी प्रयोग करण्यात आला

करडी महसूल मंडळातील निलज बूद्रक तालुका मोहाडी येथील पारबता गाढवे यांच्या शेतात आज पीक कापणी प्रयोग कृषी विभागाने आयोजित केला होता जालना जिल्ह्यात अनेक तरुण महिला आणि बचत गटांनी पंतप्रधान म्द्रा योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य घेवून आपला उद्योग व्यवसाय स्रू केला आहे तर काहींनी ज्न्या उदयोगात वाढ करण्यासाठी मुद्रा लोन योजनेचा आधार घेत उद्योग व्यवसाय भरभराटीला आणला आहे ऐकूया जालना जिल्ह्यातल्या संजिवनी जाधव यांनी या विषयी कथन केलेला अन्भव

तीन चार वर्षात माझ्या व्यवसायाची उलाठाल लाखो रूपयात होऊ लागली महाराष्ट्र बँकेंन मला प्रधानमंत्री म्द्रा योजने अंतर्गत चार लाख रूपयाचं कर्ज उपलब्ध करून दिलं आहे त्याचे रूपांतर कॅश आणि क्रेडिट मध्ये केले असून मला तिचा चांगला लाभ होत आहे

म्द्रा लोन या योजनेचा लाभ मिळाल्याम्ळे मोदी सरकारला धन्यवाद ज्येष्ठ कवी गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचं काल रात्री म्ंबई इथल्या खाजगी रूग्णालयात निधन झालं

मराठी चित्रपटगीत नाट्यगीत अभंग गजल भावगीत सम्हगीत लोकगीतं य्गलगीतं यासह संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशवंत देव यांनी आपला वेगळा ठसा उमटविला

माझ्या यशाची बिजं नागप्रात रोवली गेली अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती व्याख्यानाचा छंद त्यांनी नागप्रात जपला पहिलं व्याख्यान त्यांनी नागप्रच्या विदर्भ साहित्य संघ इथं दिले या जन्मावर या जगण्यावर नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फ्ला जीवनात ही घडी अशीच राह दे भात्कलीच्या खेळामधली राजा आणि राणी क्ठे शोधिसी रामेश्वर अन या त्यांच्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आकाशवाणीवरील भावसरगम शब्दप्रधान गायकी इत्यादी कार्यक्रम यशवंत देव यांनी दीर्घकाळ सादर केले शब्दांसोबतच स्रांवर प्रभूत्व असलेला आणि मराठी भावगीतांचं विश्व समुद्ध करणारा एक अस्सल कलावंत हरपला आहे अशा शब्दात म्ख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंत देव यांना श्रद्वांजली अर्पण केली तर संगीत विश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्व गमावलं अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री श्री विनोद तावडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली